विधस्त म्हणून असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना काढून लोकसभेत विरोधी पक्षाचा नेता नसताना सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला विश्वस्त करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे तसंच निर्वाचित विश्वस्ताचा विहित कालावधी संपण्यापूर्वी त्याला कोणतेही कारण न सांगता पदावरुन दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला या विधेयकाद्वारे देण्यात आला आहे हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानं राज्यसभेतही मंजूर व्हावं अशी मागणी सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद जोशी पटेल यांनी केली होती जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा प्रश्न आणि जम्मू कश्मीर मधली परिस्थिती या दोन मुद्यांवर चर्चेच्या मागणीमुळे सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं या दोन विषयांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती ती मागणी अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू त्यांनी फेटाळली गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा हटवणं जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रकरण अशा विविध मुद्यांवरुन आज लोकसभेत गदारोळ झाला काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

या विधेयकात सरोगसीच्या व्यावसायिकतेला विरोध केला असून निःस्वार्थी सरोगसीला मान्यता दिली आहे राष्ट्रीय सरोगसी मंडळाची तसंच राज्य सरोगसी मंडळाची स्थापना करुन सरोगसी पद्धतीला नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य त्या प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद या विधेयकात आहे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत तीन विधेयक मागे घेतली

व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताचं स्थान सुधारण्यासाठी सरकारनं सातत्यानं प्रयत्न केले आता सर्व नागरिकांचं जीवनमान अधिक सुखकर करण्याचा सरकारचा उद्देश आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं राष्ट्रपती भवनात आय आय टी एन आय टी

टी यांच्या संचालकांच्या परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते भारतीय व्यवसायिकांनी तसंच कंपन्यांनी बल्गेरियात गुंतवणूक करावी असं आवाहन बल्गेरियाच्या उपपंतप्रधान मारीयाना निकोलोव्हा यांनी केलं आहे नवी दिल्लीत आज त्या भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या बल्गेरियामधे करांचे दर माफक असून कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यानं व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे असं त्या म्हणाल्या

त्यानिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्युरींनी त्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याचं दिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं सांगितलं

एस् मदान यांनी आज मुंबईत केली आठ जानेवारीला मतमोजणी होणार असून आजपासून परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे

ते आज नवी दिल्ली क्रिं अक्सिस टू मेडिकल प्रॉडक्टस या विषयावरील जागतिक परिषदेत बोलत होते या केंद्रामुळे देशातली प्राथमिक आरोग्य सेवा यंत्रणा बळकट होईल

या महोत्सवात गाजलेल्या दिग्दर्शकांचे उत्तम चित्रपट दाखवले जाणार आहेत तसंच सुपरस्टार अमिताभ बच्चन रजनिकांत आणि तिरांचा सत्कार केला जाणार आहे प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री आबेले हुप्पर्ट यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे दहा लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमधे भारताला एकही विजय नोंदवता आलेला नाही गटात भारत चौथ्या स्थानावर असून पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला ओमानवर विजय मिळवावा लागणार आहे कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या निर्णायक लढतीला आज संध्याकाळी साडेआठ वाजता मस्कत खिल्या सुल्तान कबूस क्रीडा संकुलात सामोरा जाईल डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कझाकस्तानची राजधानी नूर सूलतान के सामने होणार आहेत

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं नूर सूलतानला यजमान पद दिल्यानं हे सामने कुठे खेळवले जाणार याबाबतची अनिश्चितता संपली आहे

किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत दिली

जम्मू काश्मिरसाठी सरकारनं पर्यटनासंदर्भात कसलाही सल्ला जारी केलेला नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे जम्मू पूँछ राष्ट्रीय महामार्गावर गस्तीवर असलेल्या लष्कराच्या जवानांच्या सावधानतेमुळे दहशतवाद्यांचा भू सुरूंग स्फोट घडवण्याचा मनसुबा आज उधळला गेला बॉम्ब शोधक पथकानं नंतर ही स्फोटकं निकामी केली काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती महिला आणि मुलांना त्यांच्या स्वतःच्या घरात सुरक्षितता मिळायला हवी तसंच अत्याचार आणि शिवीगाळ यांपासून त्यांची सुटका व्हावी याकरिता शेजारीही चांगले हवेत यावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिणी यांनी भर दिला